ईडीएफसीच्या या नवीन मार्गामुळं कानपूर देहात जिल्ह्यातल्या पोलाद उद्योग औरैयामधलं द्ग्धोत्पादन क्षेत्र इटवाहमधला कापड उद्योग यासारख्या अनेक स्थानिक उद्योगांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत तसंच या मार्गामुळं कानपूर दिल्ली या मुख्य मार्गावरचा ताण कमी होण्यासही मदत होणार आहे याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी ईडीएफसीच्या प्रयागराज इथल्या नियंत्रण कक्षाचंही उद्घाटन करणार आहेत या कक्षातून ईडीएफसीच्या संपूर्ण मार्गावर नियंत्रण ठेवलं जाईल हे केंद्र जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे नियंत्रण कक्षांपैकी एक आहे किसान रेल्वे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी किसान रेल्वे महत्त्वपूर्ण ठरत असून शेतीसंबधी अर्थकारणात या रेल्वेमुळे मोठा बदल होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे

शेतकरी आमंत्रण नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उद्या बुधवारी चर्चेसाठी बोलावलं आहे सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल

कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल

अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोराम नागालँड आणि सिक्कीम या राज्यांच्या जीएसटी महसुलात तूट नाही

सिरम पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या बालकांवरील न्यूमोनियाच्या न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन न्यूमोसिल या लशीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

आता सीरमने तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातील बालमृत्यू रोखण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केला

देशात नव्यानं सापडणाऱ्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी जागतिक पातळीवर वाढत असलेला संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आढळलेला नवा प्रकार या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे जागतिक आरोग्य संघटना कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे पुढील संसर्ग कदाचित अधिक गंभीर असू शकतो त्यामूळं त्याचा सामना करण्यासाठी आपण एकत्रित येणं आवश्यक आहे असं या संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रम विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी सांगितलं संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनीही जगाला इशारा दिला आहे

या संदर्भात ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून त्या आधारावर जागतिक आरोग्य संघटनेच्या कामाची पुढील दिशा ठरेल असं घेब्रेयेसूस यांनी सांगितलं

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत आहे गेल्या काही दिवसात रुग्ण भरती होण्याचं प्रमाण वाढल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे या देशात लवकरच कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे

त्यांनी कतारचे आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश देऊन भारतभेटीचं आमंत्रण दिलं कोरोना संसर्गाच्या काळात भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी कतारचे आभार मानले

या दोन देशांमध्ये मैत्री असून औषध आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रांमध्ये अत्यंत चांगले संबंध आहेत असं भारताचे कुवेतमधले राजदूत सिबी जॉर्ज यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं क्वेतमध्ये अनेक भारतीय डॉक्टर आणि परिचारिका रहात असून त्यांनी कोरोना संकटाच्या कालावधीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे असं जॉर्ज म्हणाले

ओली आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यात समझोता करण्यासाठी चीन विशेष प्रयत्न करत आहे नेपाळमधील चीनच्या राजदूत होऊ यांकी यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरल्यानंतर चिनी कम्यूनिस्ट पार्टीचे वरिष्ठ अधिकारी काठमांडूमध्ये आले आहेत नेपाळमधील सत्ताधारी कम्यूनिस्ट पक्षात फूट पडण्याची चिन्हे असल्यानं ती टाळण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत लडाख हवामान विभाग केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं उद्घाटन होणार आहे आतापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी श्रीनगर इथलं भारतीय हवामान केंद्र संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून होता आता लेह कारगिल द्रास आणि स्ताकना इथं भारतीय हवामान विभागाची स्वयंचलित हवामान केंद्र असतील

सुरुवातीला दोन धक्के बसल्यावर पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या कर्णधार अजिंक्य रहाणे यानं नवोदित शुभम गिलच्या साथीनं हे लक्ष्य सहज पार केलं